या प्रसंगी सैन्य दलातील अधिकारी शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहिदांना आदरांजली वाहता यावी म्हणून आज हे स्मारक नागरिकांसाठी दिवसभर खुलं ठेवण्यात आलं होतं

पुण्यातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम राज्यपाल चे विदयासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला विधानभवन इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस बँड पथकानं राज्यपालांना मानवंदना दिली या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर जिल्हाधिकारी नवल किशोर राम अमर साबळे संजय काकडे आमदार माध्ररी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती

सांगली पुरग्रस्तांसाठी गेलेल्या सुरक्षा पथकाचा आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला पीएमपीएमएलच्या नवीन बस गाड्यांचा लोकार्पण सोहळाही यावेळी संपन्न झाला नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी केवळ जनजागृती अभियानापुरतंच नव्हे तर दैनंदिन जीवनातही वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावेत असं आवाहन पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांनी केलं यशस्वी संस्थेच्या वतीनं आज स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजित वाहतूक जनजागृती अभियान प्रसंगी त्या बोलत होत्या संस्थेच्या वतीनं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी वस्तू स्वरुपात जमा करण्यात आलेली मदत स्वामी विवेकानंद केंद्राच्या पदाधिकार्यांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आली

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

प्णे विभागात प्रस्थिती निर्माण झाल्यापासून आपण सातत्याने लक्ष ठेवून आहोत तसंच प्रग्रस्तांना लागणारी मदत आणि करावयाच्या उपाय योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत असल्याचं म्हैसेकर यांनी यावेळी सांगितलं

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागातर्फे मुळशी इथं स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे विभागाचे सहाय्यक आयुक्त एस

नरगुडे यांनी ही माहिती दिली पुणे विभागात पुण्याबरोबरच सातारा आणि सांगली जिल्ह्यांचाही समावेश आहे

या महिन्याच्या अखेरीस प्रयोगशाळेच्या इमारतीच्या बांधकामाला प्रारंभ होईल गेल्या काही वर्षात पुणे विभागावर येणारा कामाचा ताण लक्षात घेता नवीन प्रयोगशाळा गरजेची होती असं नरग्डे म्हणाले

उद्याही तुरळक सरींची शक्यता असून किमान तापमानात काहीशी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

नमस्कार